मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या बदचा परिणाम दिसला औरंगाबाद उस्मानाबाद जालना नांदेड हिंगोली लातूर आणि बीडमधेही कडकडीत बंद पाळला तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं याचा वाहतुकीवर परिणाम झाला खबरदारीचा उपाय म्हणून बह्तांश आगारांनी एसटी बसेसची वाहतूक बंद ठेवली तसंच औरंगाबादमधे इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं बंदचा प्रभाव असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालय बंद राहिली सांगली आणि कोल्हापुरात ही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला परभणीत काही ठिकाणी दगडफेक केली जालना जिल्ह्यात घनसावंगी इथं दगडफेक झाली जमावानं पोलिस व्हॅन आणि अग्निशमन दलाची गाडी पेटवून दिली पोलिस ठाण्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांना मारहाण झाली असल्याचं समजतं दोन दुचाकी आणि एक रिक्षा जाळण्यात आली जमावानं तहसील कार्यालयावर दगडफेक केली या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांची धरपकड़ सुरू केली आहे अहमदनगर जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला जामखेड मध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी खर्डा चौकात तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राहाता शहरात मराठा संघटनेनं मोर्चा काढला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर इथल्या प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले कोपरगाव राहरी अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला शेवगाव शहरात एका एसटी बसवर संतप्त जमावानं दगडफेक करून बसची तोडफोड केली तसंच टायर जाळले वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या बाजारपेठ बंद होत्या जिल्ह्यात मालेगाव मोप मोहजा या गावांसह वाशिम शहरात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं

काही ठिकाणी किरकोळ दगडफेक झाली खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही संध्याकाळी वाहतूक आणि व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले कोल्हापुरात आज सकल मराठा संघटनेनं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं बंदला कोल्हापुरात चांगला प्रतिसाद लाभला काही ठिकाणी दगडफेक झाली

कोल्हापूर शहरात मात्र बंद शांततेत पार पडला सर्व नागरी व्यवहार आणि वाहतूक बंद होती

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक दहन केलं जाणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी समाजावर केलेले आरोप बिनशर्त मागं घ्यावेत यासाठी विविध मराठा संघटनांनी उद्या नाशिक बंदची हाक दिली आहे आज सकाळी पंचवटी इथं या संघटनांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला

आज महाराष्ट्र बंद मध्ये नाशिकचा समावेश नसला तरी बहुतांश शाळांमध्ये उपस्थिती बेताचीच होती शहरात चेहेडी शालिमार आणि महात्मा नगर इथं बसवर दगडफेक झाली औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात कायगाव टोका इथं गोदावरी नदीच्या जून्या पुलावर काल ठिय्या आंदोलनाकरताना गोदावरी नदीपात्रात उडी मारल्यानं मृत्यू पावलेले काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कारला उपस्थित राहण्यासाठी गेलेले शिवसेना खासदार चंद्रकात खैरे यांना जमावाच्या रोषाला सामोर जाव लागल यावेळी त्यांना धक्काब्क्की झाल्यानं तिथून परत फिरावं लागलं त्यांच्या वाहनावरही दगडफेक झाली कायगाव इथं बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या शाम अटगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचा दगडफेकीत गंभीर जखमी झाल्यानं मृत्यू झाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची भूमिका आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कायदेशीर गृतागृत समजून घेऊन हा प्रश्न समन्वयान सोडवला पाहिजे असं सांगत आंदोलकांनी चर्चेला यावं असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चा समन्वय समितीनं पुकारलेल्या राज्यव्यापी बदच्या पार्धभूमीवर ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणाचा विषय आता सरकारच्या अखत्यारीत राहिलेला नाही मागासवर्गीय आयोगानं अहवाल सादर केल्यानंतर न्यायालय याबाबतचा निर्णय देईल मात्र हिंसक घटनांमुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत आंदोलनात घुसलेले काही समाजकंटक शांततेत चाललेल्या या आंदोलनाला बदनाम करत आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला

याबाबतचा आदेश काल जारी झाला आहे

परदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून वाढलेला गुंतवणूकीचा ओघ आणि स्थानिक गुंतवणूकदार संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे ही वाढ झाली

भीमा कोरेगाव विजय स्तंभाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजककंटकांपासून विजय स्तंभ सुरक्षित ठेवण्यासाठी माहिती गोळा केली जात असल्याचं वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं रायगड जिल्हयात तळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रेश्मा रवी मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं आपला अर्ज मागं घेतल्यानं रेश्मा मुंडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर नगर पंचायत अध्यक्षपदी शिवसेनेचे नगर सेवक कुणाल राठोड हे विजयी झाले

सांगली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्वादीला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत आतापर्यंत स्वतंत्र लढणाऱ्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत काँप्रेससोबत का आघाडी करावी लागली याचं उत्तर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यावं असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे

क्रिकेट मंडळाच्या उत्तेजक विरोधी पथकानं केलेल्या चाचणीत अभिषेक ग्प्ता दोषी आढळला होता

आकाशवाणी पृणे केंद्राच्या माजी वृत्तनिवेदक सुधा नरवणे यांच्या पार्थिव देहावर आज पृण्यातल्या बोपोडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते

जवळपास एक दशकाहन अधिक काळ त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून वृत्तनिवेदन केलं त्यांनी अनेक लघुकथांचं लेखन केलं असून राज्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं

येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे